विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातून कोकण सुजलाम सुफलाम करा मुख्यमंत्र्यांचं आवाहन

कोविड साथीवर नियंत्रण मिळवण्यात ते राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला मदत करणार आहेत महाराष्ट्राच्या पथकाचं नेतृत्व डॉ

रविंद्रन तर पंजाबच्या पथकाचं नेतृत्व डॉ

ही पथकं कोरोनाचा सर्वाधिक प्रसार झालेल्या भागाला भेट देऊन त्यामागची कारणं शोधणार आहेत तसंच प्रसार रोखण्यासाठी राज्यांच्या आरोग्य विभागानं करायच्या उपाययोजनांबाबत मुख्य सचिव आणि गृहसचिवांना सविस्तर माहिती देतील

जनौषधी दिवस देशभरात जनौषधी दिवस आज साजरा करण्यात येत आहे

जनौषधी दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या हस्ते शिलाँग इथं देशातलं साडेसात हजारावं जनौषधी केंद्र देशाला समर्पित करण्यात येईल प्रधान मंत्री भारतीय जनौषधी परियोजनेच्या लाभार्थ्यांसोबत देखील ते संवाद साधतील या केंद्रांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना ते पुरस्कारही देणार आहेत दर्जेदार औषधं परवडणाऱ्या किंमतीत देण्याचा प्रयत्न जनौषधी केंद्रांद्वारे केला जातो एकंदर साडे सात हजार जनौषधी केंद्रांद्वारे देशातील सर्व जिल्ह्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे

मार्च महिन्याचा पहिला आठवडा देशभरात जनौषधी आठवडा म्हणून साजरा केला जातो यावेळची संकल्पना जनौषधी सेवाही रोजगारही अशी असुन आठवड़्याचा शेवटचा दिवस जनौषधी दिवस म्हणून साजरा केला जातो जनौषधी दिवसानिमित्त पंतप्रधानांचं संबोधन आकाशवाणीवरुन थेट प्रसारित करण्यात येईल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी लघु पाटबधारे योजना तसेच मालोंड मालडी कोल्हापूर पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीन झाल त्यावेळी ते बोलत होते ऐकूया आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला अधिक वृत्तांत शेती ही शाश्वत आहे कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केल याचा विचार करून कोकणातल्या युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे शासनाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासीयांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा अस आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केल सिंधूदूर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातल्या मसूरे आंगणेवाडी लघू पाटबंधारे योजना तसेच मालोंड मालडी कोल्हापूर पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीन झाल त्यावेळी ते बोलत होते यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत मृद आणि जलसंधारण मंत्री शंकराव गडाखआदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान आंगणेवाडीच्या भराडी देवीचा जत्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पद्धतीन आणि केवळ अंगाणे कूटुंबीय तसंच आंगणेवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत शासनाने दिलेले कोरोनाचे निर्देश काटेकोरपणे पाळत हा साजरा करण्यात आला एरवी लाखोंच्या संख्येनं भाविक या यात्रेसाठी येतात पण भाविकांनी देखील संयम पाळत यावेळी यात्रेपासून दूर राहणंच पसंत केलं भुसे तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वांगिण विकास हेच शासनाचे उद्दिष्ट असल्याचं कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी काल व्यक्त केलं

बारीपाड्याला लाभलेल्या नैसर्गिक देणगीचे सवर्धन उत्तम प्रकारे करण्यात आलं आहे

ही कार्यालये महिला आणि बालविकास विभागीय उपायुक्त कार्यालयात सुरू होत आहेत अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू व्हावीत अशी संकल्पना मंत्री ठाकूर यांनी मांडली होती त्यानुसार नुकताच शासन निर्णय जारी करण्यात आला होता पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर आणि कोकण विभागस्तरावर ही कार्यालये महिला दिनी एकाच दिवशी प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत अतिमहत्त्वाच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा आयोगानं स्वतःच्या अधिकारात दखल घेण्यासारख्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय कार्यालयांना देण्यात आले आहेत

त्यांच्या पार्थिव देहावर काल रात्री उशिरा पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोघे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे श्रीकांत मोघे यांच्या कारकीर्दीवर एक नजर प्राची गावसकर यांच्या आवाजात शब्दांकन स्वाती महाळंक

प्ण्याच्या स

महाविद्यालयात त्यांनी बी

तर मुंबईत बी

ही पदवी मिळवली शाळेत असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले पुढे पुण्यामध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीत नोकरी करत असतानाच त्यांनी अभिनयाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली

आपल्या अभिनय प्रवासावर आधारित नटरंगी रंगलो हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे पुलकित आनंदयात्री या एकपात्री प्रयोगासाठी त्यांनी अमेरिका युरोप दुबई इत्यादी ठिकाणी दौरे केले

अजून यौवनात मी अशी पाखरे येतीअश्रूंची झाली फुले अध्वमेघ आंधळ्यांची शाळा इत्यादी नाटकांमधल्या आणि आम्ही जातो आमुच्या गावा उंबरठा दोन्ही घरचा पाह्णा नवरी मिळे नवऱ्याला सिंहासन इत्यादी चित्रपटामधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या प्रपंच या त्यांनी अभिनय केलेल्या पहिल्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता क्रिकेट क्रिकेट हा अनिश्विततेचा खेळ मानला जातो पण एकदा जिंकायचय हे निश्वित केल्यावर अनिश्वित असं काही राहत नाही

या विजयाचं शब्दांकन ऐक्या खेळ खेळताना जिंकण्यासाठी महत्वाची असते ती जिंकण्याची आस खेळताना खेळपट्टी नाही तर आपल्या खेळाची पट्टी आपल्याला यश देवून जाते नेमकं हेच या सामन्यातून पाहायला मिळालं

मालिकेतील तिसरा कसोटी सामना दोन आणि काल संपलेला अंतिम सामना तीन दिवसांत संपवून दोन कसोटी सामने पाच दिवसांतच संपवण्याचीच नव्हे तर ते जिंकण्याची आश्वर्यकारक कामगिरी भारतीय संघाने केली

मात्र यात हरुहर लागुन गेली ती त्याला आपलं पहिलं वहिलं शतक पूर्ण न करता आल्याची

पहिली कसोटी वगळता संपूर्ण मालिकेवर भारतीय संघाचंच वर्चस्व राहिलं होतं

त्यामुळ नागपूर अकोला वाशिम नंदूरबार पालघर आणि धुळे या जिल्हा परिषदांमधील ओबीसी वर्गातील जागा रिक्त झाल्या आहेत त्या मुळे ओबीसीमधून निवडून आलेल्या विद्यमान सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून फेर निवडणुक घेण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत

यामध्ये वाशीम जिल्हा परिषद अध्यक्ष आणि दोन सभापतींचे पदही रद्द झालं आहे

पाणी लातूर जिल्ह्यातील धनेगांव हेंळब वळसांगवी या गावातील ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी बाधीत गेल्या आठ महिन्यापासून या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता

घाट परभणीतील गंगाखेड धारखेड पुलाच्या बाजूस गोदावरी घाट बांधकामाचे भूमिपूजन आमदार डॉ रत्नाकर गुड्टे यांच्या हस्ते काल करण्यात आलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यातून गंगाखेड धारखेड पुलाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे पुलाखाली बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यामुळे गोदावरी पात्रामध्ये भरपूर पाणी अडवले जाणार आहे येत्या तीन महिन्यात हा घाट बांधून पूर्ण होणार आहे

या अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागानेही विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे

निवड अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे यूवा नेते अॅडवोकेट उदय शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी प्रयत्न केले निलंबन सहकारी महिला आरोग्य कर्मचाऱ्यासोबत असलेले गैरसंबंध आणि जिल्हा परिषद तसंच शासनाची प्रतिमा मलिन केल्या प्रकरणी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर केलास पवार यांना अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी निलंबित केलं आहे तत्पूर्वी वर्तणुकीत बदल होण्यासाठी डॉक्टर पवार यांची बदली करण्यात आली होती

हुवामान पुढील चोवीस तासात राज्यातील हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे

आव्हान वाढत आहे काळजी घ्या वारंवार हात धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार